जनआंदोलन कोरोना प्रतिबंधासाठी मास्क वापरणं सुरक्षित अंतर राखणं आणि वारंवार हात धुणं या त्रिसूत्रीच्या आधारे देशभरात जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जनचेतना ही विशेष मोहीम सुरु आजपासून सुरू होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही वेळापूर्वी ट्वीटरच्या माध्यमातून या जागरूकता अभियानाचं उद्घाटन झालं कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक नियमांचं पालन करून आपण सर्व जण एकत्रितपणे कोरोना संकटावर मात करू असा विश्वास पंतप्रधानांनी ट्वीटर संदेशातून व्यक्त केला आहे आगामी सणासुदीचे दिवस थंडीचा हंगाम आणि शिथिल होत असलेली टाळेबंदी या पार्क्षभूमीवर हे अभियान हाती घेण्यात आलं आहे या अभियानात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत लोकांना कोरोना प्रतिबंधासाठीच्या त्रिसूत्री पालनाची शपथ देण्यात येणार आहे ज्या ठिकाणी कोविड रुग्णांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक काळजी घेण्याबाबतची माहिती सहजसोप्या पद्धतीनं आणि प्रभावीपणे पोहचवण्यात येणार आहे यासाठी फलक पत्रके भित्तीपत्रके इलेक्ट्रोनिक जाहिरात फलक यांचा वापर करण्यात येणार आहे मंत्रिमंडळ निर्णय देशातील भूगर्भ वायू विपणन व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीनं मोठ्या सुधारणांना काल केंद्र सरकारनं परवानगी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला नैसर्गिक वायू वापरासंबधीच्या या सुधारणा असून देशभरात वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक गॅसच्या किमती निबित करण्यासाठी आणि त्या पद्धतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकार प्रमाणित ई लिलाव प्रक्रिया सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी या बैठकीनंतर प्रसारमांध्यमाच्या प्रतिनिधींना सांगितलं यामुळे नैसर्गिक वायू उत्पादनाला गती मिळणार असून महसुलात आणि रोजगाराच्या संधीमध्येही वाढ होणार आहे कोलकाता मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सुधारित अंदाजपत्रकाला तसंच सायबर सुरक्षेबाबतच्या आदान प्रदानासाठी जपानबरोबर सामंजस्य आणि सहकार्य करार करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली

यानिमित्त गाझियाबाद इथल्या हिंदान हवाईतळावर हवाई दलाच्या विमानांचे संचलन आणि प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत

बंगळूरू इथं काल दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते शांततेसाठी देशाची संरक्षणव्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज आहे असंही राजनाथसिंह यांनी सांगितलं

संरक्षण क्षेत्रसाठीच्या नव्या धोरणामुळे डिझाइन ते उत्पादन देशातच करण्याची क्षमता निर्माण झाली आहे देशात विकसीत होणाऱ्या संरक्षण उत्पादन उद्योगासाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्तम मनुष्यबळ उपलब्ध आहे असंही राजनाथसिंह यांनी नमूद केलं कापस लोगो द्सऱ्या जागतिक कापूस दिनाचे औचित्य साधून काल भारतीय कापसाची पहिली नाममुद्रा आणि बोध चिन्हाचं काल उद्घाटन करण्यात आलं आता भारतातील उत्कृष्ट प्रतीचा कापूस कस्तुरी कापूस या नावाने ओळखला जाणार आहे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते काल या पहिल्या वाहिल्या भारतीय कापसाच्या नाममुद्रेचं अनावरण करण्यात आलं शुभ्रता मऊपणा चमक शुद्धता यासह खास वैशिष्ट्ये असलेला हा अस्सल भारतीय कापूस जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणार आहे

जगातील दुसरा सर्वांत मोठा कापूस उत्पादक आणि जगातील सर्वांत मोठा कापूस वापरणारा देश अशी भारताची ओळख आहे

शाश्वततेच्या दिशेने भारताची सुरू असलेले प्रयत्न याद्वारे अधोरेखित होतात असं या वेळी स्मृती इराणी यांनी सांगितलं भारतीय कापूस महामंडळानं कापसाला सर्वोच्च हमी भाव दिला असून येणाऱ्या हंगामात वाढीव हमी भावानं जास्तीत जास्त कापूस खरेदी केली जाईल

ते काल नागपूर इथं बोलत होते दरवर्षी दसऱ्याला नागपूरमधील दीक्षाभूमी इथं धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त आणि सहा डिसेंबर रोजी महापरीनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी लाखो अनुयायी एकत्र येतात मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी इथं गर्दी करू नयेअसं आवाहन आठवले यांनी केलं आहे

दरम्यान येत्या तीन वर्षात डॉ

अश्विनी कमार निधन मणीपुर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार काल शिमला इथल्या त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले शिमल्याचे पोलिस अधीक्षक मोहित चावला यांनी काल ही माहिती दिली

फ्रेंच खल्या टेनिस स्पर्धा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत ग्रीकचा युवा खेळाडू स्टेफोनोस तीत्सिपासनं रशियाच्या आंद्रे रुब्लेला सलग सेटमध्ये पराभूत करत दुसऱ्यांदा ग्रँड स्लम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे उपांत्य फेरीत त्याचा सामना सरबीया च्या नोवाक जोकोविच किंवा स्पेनच्या पाबलो करेनो बुसताशी होईल महिला एकेरीत दोन वेळा विंबल्डन जिंकलेल्या पेट्रा क्वीटोवानं लॉरा सिगमंडला पराभूत करत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत स्थान निश्वित केल